दिवसांची मुदतवाढ

देशात आज गोकूळाष्टमी साजरी करण्यात येत आहे

मराठा धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची आपली तयारी आहेच

वाशी अ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कुलस्वामी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते

नायड सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणि जबाबदारी सर्वात महत्त्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे नायडू यांनी लिहिलेल्या मूवींग ऑन मूवींग फॉरवर्ड अ खिर उत्त द ऑफिस या पुस्तकाचं प्रकाशन काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यानंतर नायडू आपलं मनोगत व्यक्त करत होते संसदेची प्रतिष्ठा वाढावी अशा चर्चा दोन्ही सभागृहांमध्ये झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्थेनं याबाबतची आकडेवारी नुकतीच जाहीर केली दक्षिण आशियामध्ये भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वात जास्त असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे सोपी विसा प्रक्रिया आणि समाधानकारक वातावरणामुळे भारतात गेल्या वर्षी दीड कोटी पेक्षा जास्त पर्यटक आल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत

दहशतवादा विरोधात कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्यामुळे ही मदत रोखण्यात आली असून या पैशांचा वापर तिर कामांसाठी केला जाईल असं पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं नक्षलवादी छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात काल पोलिसांनी राबवलेल्या नक्षल विरोधी करवाईत चार नक्षलवादी ठार झाले यात एका महिलेचा समावेश आहे या ठिकाणाहून पोलिसांनी काही शस्त्रास्त्रही ताब्यात घेतली आहेत

याचे लाभार्थी पुंडलिक लेमाडे योजनेबाबत समाधान व्यक्त करताना म्हणाले मी यावर्षी माझ्या शेतातील मातीचं परिक्षण रिसोड येथील प्रयोगशाळेत केलं त्यामुळे मला माझ्या शेतीची आरोग्यपत्रिका मिळाली आहे त्यात माझ्या शेतीतील मातीत कोणते घटक कमी आहेत याची माहिती मिळाली त्याच्या आधारे मी माझ्या जमिनीचे अरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आरोग्यपत्रिकेत सांगितल्याप्रमाणे यावर्षी माझ्या शेतात पीक घेतल आहे या सर्व परिक्षणामुळे खरोखर माझ्या उत्पन्नात चांगला पद्धतीनं वाढ झाली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात गेल्या सोळा वर्षापासून रानटी हत्तीं शेती बागायतीचं नुकसान करत आहेत शेतांमध्ये आणि वस्तीत येणाऱ्या या रानटी हत्तींना रोखण्यासाठी दोडामार्गमध्ये आता मध्रमक्षिका पालनाचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे ऐक्या याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मधूमक्षिका पालनाचा पथदर्शी प्रकल्प दोडामार्ग मध्ये राबवला जाणार आहे

हत्तींचा मोठा उपद्रव असलेल्या तामिळनाडू राज्यासह थायलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशात हा प्रकल्प यशस्वी झाला आहे सिंधूदुर्गात यशस्वी झाला तर तो राज्यातही राबवता येईल आणि शेती बागायतीच हत्ती आणि वन्य प्राण्याकडुन होणारे नुकसान थांबवता येईल आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुद्गहन निलेश जोशी जन्माष्टमी सदाचार आणि प्रामाणिकपणाची शिकवण देणारा गोक्ळाष्टमीच्या सणानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नाटडू आणि पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत देशभरातील कृष्ण मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल तिरंगा हातात घेऊन भारतीय चमूच्या अग्रभागी होती या स्पर्धेत भारताची कामगिरी ऐतिहासिक आहे

नयनरम्य आतिशबाजी आणि मधूर स्वरांनी या समारंभाला सुरुवात झाली

या स्पर्धेत क्रिडापटूंनी सर्वोत्तम कामगिरी केली असून आपली खिलाडू वृत्ती जगाला दाखवून दिली आहे अशा शब्दात सर्व सहभागी खेळाडूंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे कौतूक केलं आहे तसंच या सफल आयोजनाबद्दल इंडोनेशियाचे नागरिक आणि राष्ट्रपतींचं अभिनंदन केलं आहे क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या विजयाबद्दल भारतीय क्रिडापटूंचं कौतूक केलं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

नमस्कार